मान्सूनचा महाराष्ट्र प्रवेशाचा मुहूर्त चुकला मदत निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी सिंधूदुर्ग ठाणे पालघर या जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा काल मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य यंत्रणेद्वारे घेतला ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तिथला आढावा घेऊन मग निर्णय जाहीर केला जाईल रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देण्यात आलेला निधी ही तातडीची मदत असून हे पॅकेज नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जूने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकर माहिती सादर करावी त्याआधारे योग्य निर्णय घेता येईल जिल्हा प्रशासन पोलीस एनडीआरएफ स्वयंसेवी संस्था कोळी बांधव इतर संघटना या सर्वांनी धीराने सामना केला या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी कौत्क केले संपर्क मंत्री उदय सामंत म्हणाले रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुद्र्गचे कमी नुकसान झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड झाला आहे आणि तो दुरुस्त करून पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गावांचे संपर्क रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे रत्नागिरीचे संपर्क मंत्री अनिल परब यांनी सांगितलं की मंडणगड दापोली रत्नागिरीला जास्त फटका बसला आहे बरीच घरे उद्ध्वस्त झाली आहेत विजेचे खांब तुटले आहेत शिधावाटप यंत्रणेतील भिजलेले धान्य बदलून नवे धान्य देण्यात येत आहे घरांचे पत्रे उडाले आहेत सध्या ते उपलब्ध नाहीत आता पावसाळा येत असून लवकरात लवकर पत्रे उपलब्ध करणे गरजेचे आहे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की फयान वादळापेक्षा जास्त नुकसान झाले असल्याने प्रति क्टुंब रोख मदतीची नागरिकांची मागणी आहे पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत त्यामुळे जनरेटर संच द्यावे लागतील ट्रान्सफॉर्मर्स खांब पडले आहेत वीज वितरणाचे इतर जिल्ह्यांतून कर्मचारी मागवावे लागतील तसेच अडथळे दूर करण्यासाठी पडलेली झाडे तातडीने काढावी लागतील

चक्रीवादळाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत नुकसान भरपाईची काही आगाऊ रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन पंचनामे होताच ती वितरित केली जाईल सध्याच्या घडीला केवळ दूरुस्ती नव्हे तर वीज यंत्रणेतील पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांना तातडीने काम सुरु करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत असं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले

नागपूर अकोला अमरावती यवतमाळ हिंगोलीनांदेड लातूर आणि औरंगाबाद मध्येही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे

अहमदनगर सातारा सिंधुद्र्ग रत्नागिरी जालना आणि भंडारा या जिल्ह्यांतही बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे

या सर्व ठिकाणी केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तिंना प्रवेश राहील हात निर्जंत्रक करण्याची सुविधा अनिवार्य आहे दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर राखायचे आहे हॉटेलमध्ये खात बसण्यापेक्षा पार्सल नेण्याचा आग्रह राहील

धार्मिक स्थळी प्रसाद वितरण किंवा पाणी शिंपडणे मूर्तींना स्पर्श करणे यावर बंदी राहील आणि सर्वच ठिकाणी मुखावरण सक्तीचे असणार आहे

राज्यात कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे काळजी घेणाऱ्या व्यक्तीने रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष द्यावे रुग्णाला धाप लागली श्वास उच्छवासात अडथळा निर्माण होत असेल छातीमध्ये सतत द्खत असेल शुद्ध हरपत असेल ओठ चेहरा निळसर पडला आहे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यायची आहे

या संचांची चाचणी घेण्यात आली असून ती उत्साहवर्धक आहे

शिधा पत्रिका नसलेल्या कोणाही गरजूला दोन महिने अन्नधान्य मिळण्याचा अधिकार राहील

यासाठी त्यांनी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत संपर्क साधायचा आहे

देशपांडे ज्येष्ठ साहित्यिक पु

देशपांडे याना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित होणारा आशयचा प्लोत्सवही यंदा कोरोना संकटामुळे यंदा ऑनलाइनच होणार आहे प्लंच्या गाजलेल्या वाऱ्यावरची वरातच्या धर्तीवरील कोरोनावरची वरातचं अभिवाचन यावेळच्या कार्यक्रमाचं प्रमुख वैशिष्ठय असणार आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आशयच्या पु ल

याशिवाय सचिन तेंडूलकर दिलीप प्रभावळकर डॉ नरेंद्र जाधव अशोक सराफ रामदास फुटाणे आणि आनंद भाटे यांच्या चित्रफिती यावेळी पाहता येणार असून त्यातूनही पूलंच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून विनायक सोमणी अन्न सुरक्षा दिन जागतिक अन्न सुरक्षा दिन काल पाळण्यात आला यानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अन्नपदार्थ सुरक्षित आणि पौष्टिक आहेत का याबाबत सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन करत अन्नजन्य आजारांबाबत जागरुकता करण्याची गरज असल्याचं सांगितलं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनीही सुरक्षित खाद्यपदार्थांची खात्री करून घेण्यासाठी प्रत्येकानं जागरूक राहण्याचं आवाहन केलं

पक्षाच्या बिहार जन संवाद या पहिल्या आभासी मेळाव्यात काल बोलताना त्यांनी देशातील लोकांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकत्रित आणण्यासाठी हा मेळावा असल्याचं स्पष्ट केलं

घराच्या किमती केंद्र सरकारनं बांधकाम व्यावसायिकांना घराच्या किंमती कमी करण्याच्या सूचना करण्याऐवजी या व्यवसायाला पुन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती देऊ कराव्यात अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं केली आहे केंद्रानं देशभरातील बांधकाम व्यावसायिकांना घरांच्या किमती कमी करून त्यांची विक्री करण्याची सूचना केंद्रानं केली आहे या सूचनेला क्रेडाईने विरोध दर्शवला असून त्याबद्दलचं एक पत्र केंद्र सरकारला पाठवलं असल्याचं क्रेडाईचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितलं

जलसमाधी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जामगव्हाण जवळील इसापूर धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या पाचपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी सुमारास घडली या तिघांचेही मृतदेह सापडले असून ते हिंगोलीचे रहिवासी होते वाघ हल्ला चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातल्या कोलारा परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे या आठवड्यातली ही दुसरी घटना आहे शेतकरी हवालदिल निसर्ग वादळानं पिकांबरोबरच पॉलिहाऊस आणि शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं अहमदनगर जिल्ह्यातला शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे

हवामान खात्यानं शनिवारी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच मान्सूनची कालची प्रगती तमिळनाडू आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात झाली आज किंवा उद्या तो पश्चिम किनार्यादवर पुढे सरकून गोवा आणि सिंधुद्र्गात पोहोचेल असा अंदाज आहे राज्यात मान्सून पूर्व पाऊस सध्या सुरू आहे काल कोकणात सर्वत्र पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ मराठवाड्यात तुरळकठिकाणी या पावसानं हजेरी लावली आजही असंच पाऊसमान अपेक्षित आहे